लष्कराला सर्वतोपरी मदत करण्यास सरकार कटिबद्ध संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची ग्वाही

भारत इंग्लंड दरम्यानचे आर्थिक संबंध महत्त्वपूर्ण असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन

भारत बांगलादेश दरम्यान विमानसेवेला आजपासून सुरुवात

नैऋत्य मॉन्सूननं संपूर्ण देशाचा निरोप घेतल्याचं हवामान विभागाकडून जाहीर

मात्र तिथं कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही

देशात कोविडची साथ सुरू असताना घेण्यात येत असलेली ही पहिलीच निवडणूक असल्यानं या निवडणुकीविषयी मतदान प्रक्रियेविषयी संपूर्ण देशात उत्सुकता आहे मतदान प्रक्रिया खुल्या आणि निर्भय वातावरणात पार पाडण्याबरोबरच मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काटेकोरपणे खबरदारी घेण्याचं आव्हानही यावेळी प्रशासनापुढे आहे त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्र सॅनिटाईज करण्यात आली तसंच मतदान केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक मतदाराच्या शरीराचं तापमान घेऊन त्यांना आत सोडलं जात होतं तसंच मतदान केंद्रात प्रत्येक टप्प्यावर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती दरम्यान बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रमुख पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दरभंगा मुझफ्फरपूर आणि पाटणा इथं प्रचारसभा घेतल्या मुझफ्फरपूर इथल्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला बिहारमधल्या विरोधी पक्षाच्या सरकारांनी राज्याच्या विकासाचा कुठलाही कार्यक्रम न राबवता राज्याला मागासलेलंच ठेवलं अशी टीका त्यांनी केली काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही आज काही ठिकाणी सभा घेतल्या

नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात आलेल्या लष्कराच्या कमांडर्सच्या परिषदेत ते आज बोलत होते सैन्य दलांच्या बळकटीकरणात सरकार कोणतीही कसर सोडणार नाही असं स्पष्ट करून ते म्हणाले की स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्वापुढे निर्माण झालेल्या अनेक आव्हानांना भारतीय सैन्यानं यशस्वीपणे तोंड दिलं आहे दहशतवाद घुसखोरी आणि परकीय आक्रमणांच्या विरोधात लष्करानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे सध्याच्या सुरक्षाविषयक वातावरणात भारतीय लष्करानं हाती घेतलेले उपक्रम अभिमानास्पद आहेत असंही ते म्हणाले निर्मला सीतारामन भारत आणि इंग्लंडचा जगातील पहिल्या सात अर्थव्यवस्थांमध्ये समावेश असून या दोन्ही देशांचे एकत्रित सकल राष्ट्रीय उत्पन्न पाच लाख कोटी डॉलर्सहून अधिक आहे त्यामुळे भारत इंग्लंड दरम्यानचे आर्थिक संबंध महत्त्वपूर्ण असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे

उभयपक्षीय गुंतवणुकीमुळे दोन्ही देशात मिळून पाच लाखांहून अधिक रोजगार उपलब्ध झाले असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं या सत्राच्या निमित्तानं कोरोनाच्या संकटामुळे कोसळलेली आर्थिक स्थिती सावरण्यासाठी दोन्ही देशांनी आखलेली धोरणं आणि केलेल्या उपाययोजनांबाबतच्या माहितीचं यानिमितानं आदानप्रदान झाल्यानं चांगले परिणाम दिसून येण्यासाठी मदत होईल असंही त्या म्हणाल्या

या बैठकीचं यजमानपद भारताकडे होतं

या बैठकीत सदस्य देशांतर्गत सहकार्यासंबंधीच्या निवेदनांच्या चार दस्तऐवजांना स्वीकृती देण्यात आली वाणिज्य आणि उद्योग खात्याचे राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांचाही या चर्चॅमध्ये सहभाग होता

सीबीडीटीनं ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे

नवे रुग्ण आढळण्याचा दर आणि रुग्णांच्या मृत्यूचा दर सातत्यानं कमी होत आहे सध्या देशाचा मृत्यूदर दीड टक्के इतका आहे

इ संजीवनी उपक्रमामुळे डिजिटल इंडियाला चालना मिळत असून यामुळे कोविडच्या काळात आरोग्य सेवा देणं अधिक सोपं झालं आहे

ढाका इथल्या हजरत शाह जलाल विमानतळावरून यु एस बांगला एअर लाईन्सची दोन विमानं आज कोलकाता आणि चेन्नईसाठी रवाना झाली बांगलादेशमधले भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी आणि बंगालदेशच्या नागरी हवाई प्राधिकरणाचे अध्यक्ष एअर व्हाईस मार्शल मफिदूर रेहमान यांच्या हस्ते या विमान सेवेचा प्रारंभ झाला या विमान सेवेमुळे दोन्ही देशादरम्यान प्रवास करू इच्छणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे विशेषतः वैद्यकीय कारणांसाठी तातडीनं भारतात येऊ इच्छिणाऱ्या बांगलादेशच्या नागरिकांनी याचं स्वागत केलं आहे

तथापि सरकारनं मंजुरी दिलेल्या मालवाहतूक आणि प्रवासी विमानांची उड्डाणं मात्र सुरूच राहतील असंही डीजीसीएनं स्पष्ट केलं आहे शरद पवार केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी आणि कांद्याच्या साठवणुकीवर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे सर्व लिलाव व्यापाऱ्यांनी बंद ठेवले आहेत त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आज नाशिकमध्ये व्यापारी आणि शेतकऱ्यांची भेट घेतली कांद्याचं आयात निर्यात धोरण हे सर्वस्वी केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे त्यामुळे कांद्याबाबतच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारची वेळ मागून लवकरच व्यापारी आणि शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ दिल्लीत नेऊ असं आश्वासन शरद पवार यांनी यावेळी दिलं कांद्याच्या बाबतीत केंद्र सरकारचं धोरण न समजण्यासारखं आहे असा आरोप करत शेतकऱ्यांच्या विषयावर सरकारचं सुस्पष्ट धोरण असलं पाहिजे असंही पवार म्हणाले कितीही समस्या असल्या तरी लिलाव बंद ठेवू नयेत असं आवाहनही पवार यांनी यावेळी केल लोकल सेवा मुंबईतली उपनगरी रेल्वे सेवा सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच उपलब्ध आहे ही रेल्वे सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठीही सुरू करावी अशी विनंती महाराष्ट्र शासनानं रेल्वे प्रशासनाकडे केली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नियमांचं पालन करत ठराविक वेळात उपनगरी रेल्वेच्या प्रवासाची मुभा उपलब्ध करावी या मागणीचं पत्र आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पाठवलं आहे यासाठीच्या वेळाही राज्य सरकारनं कळवल्या आहेत दिल्ली विद्यापीठ दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक योगेश त्यागी यांना कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून आज निलंबित करण्यात आलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत त्यागी यांच्या वैद्यकीय रजेच्या काळात हंगामी कुलगुरू पी सी जोशी यांच्या मान्यतेनं दिले गेलेले सर्व आदेश रद्द करण्यात आले आहेत प्राध्यापक त्यागी यांच्या कार्यकाळात विद्यापीठाचा प्रशासकीय कारभार अनियमित होता तसंच या काळात विद्यापीठात काही गैरप्रकारही झाले असल्याचं शिक्षण मंत्रालयानं काढलेल्या आदेशात म्हटलं आहे केरळ कस्टडी सोने तस्करी प्रकरणातील कथित सहभागाबद्दल केरळच्या मुख्यमंत्र्याचे माजी प्रधान सचिव एम शिवशंकर यांना सक्तवसुली संचालनालयानं आज तिरुवअनंतपूरम इथं ताब्यात घेतलं तत्पूर्वी शिवशंकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज केरळ उच्च न्यायालयानं आज फेटाळला

काही स्वयंसेवी संस्था सामाजिक कार्यांच्या नावाखाली देश परदेशातून निधी गोळा करून तो जम्मू आणि काश्मीर मध्ये फुटीरतावादी कारवायांसाठी वापरत असल्याची माहिती समोर आली होती

राष्ट्रीय तपास यंत्रणेने यासंदर्भात महिन्याभरापूर्वी तक्रार दाखल केली होती या सर्व ठिकाणांहून काही संशयास्पद कागदपत्रं आणि ईलेक्ट्रॉनिक उपकरण जप्त करण्यात आली आहेत आयपीएल आयपीएल क्रिकेट मालिकेत आजचा सामना रॉयल चॅलेन्जर्स बेंगळूरू आणि मुंबई इंडियन्स या संघांत होत आहे

मान्सन नैऋत्य मॉन्सूननं आज संपूर्ण देशाचा निरोप घेतला महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून मान्सून परतल्याचं भारतीय हवामान विभागानं आज जाहीर केलं तसंच दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये ईशान्य मॉन्सून सक्रिय झाल्याची घोषणाही हवामान विभागानं केली आहे

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह देशाच्या उर्वरीत भागात मात्र तो आजपर्यंत होता